राज्यात सरकार स्थापनेसंदर्भातील घडामोडींनी दपारच्या सत्रात वेग घेतला आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ग़ाष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दरध्वनीवरून चर्चा करून पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खरगे अहमद पटेल के

वेण्गोपाल यांच्यावर त्यांच्याशी पुढील चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली आहे हे नेते मुंबईत येऊन पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं वेणूगोपाल यांनी एका संदेशात म्हटलं आहे

सत्ता स्थापनेसाठी एकशे पंचेचाळीस आमदारांच्या संख्याबळाची आवश्यकता आहे

पवार यांच्यासह आमदार रोहित पवारही होते पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनीही त्यांची भेट घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसंच भाजप नेते आशिष शेलार हर्षवर्धन पाटील यांनीही राऊत यांची भेट घेतली शिवसेना पक्षाला काल सरकार स्थापन करण्यात यश आलं नसलं तरी आपला पक्ष यशस्वी होईल आणि या संदर्भातील प्रयत्न सुरू ठेवेल असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एका संदेशाद्वारे म्हटल आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याआधी काँग्रेसशी चर्चा करणार असून एकवाक्यता झाली तरच शिवसेनेचा पाठिंबा मागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी विधानसभा निवडणूक एकत्र लढवली असल्यानं त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेता येणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं सरकारला स्थिरता हवी असेल तर किमान समान कार्यक्रम शेतकऱ्यांच्या मुद्दावर शिवसेनेसोबत एकत्र येता येईल पण त्या संदर्भात अऩेक प्रश्न असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात आपला पक्ष काल सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत काँग्रेसच्या पत्राची वाट पहात होता असं ते म्हणाले काँग्रेस पक्षानं आधी सकाळच्या बैठकीनंतर पत्र देणार असं म्हटलं नंतर दपारी चार वाजेच्या बैठकीनंतर पत्र देतो असं म्हटलं नंतर उशीर होत आहे असं नमुद केलं असंही अजित पवार यावर म्हणाले शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्टपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवला आहे

पंजाबमधे कप्रथळा जिल्ह्यात सुलतानपूर लोधी इथं आयोजित समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित आहेत

या पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीगृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी श्रभेच्छा दिल्या आहेत आज केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर नांदेडमधल्या लंगर आणि हुजूरसाहेब सचखंड गुरुद्वारातील कार्यक्रमाला उपस्थित आहेत

सुरक्षा दलांनी या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास मोहीम हाती घेतली होती त्यावेळी उडालेल्या गोळीबारात हा दहशतवादी मारला गेला

त्यामुळे याची प्रत्यक्ष पाहणी करून या गावाचं पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी काल जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे